वेणुगोपल यांनी न्यायामूर्ती एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाला सांगितलं फक्त आर्थिक निकष लावून आरक्षण देता येणं शक्य नाही अशी भूमिका मांडणा या याचिकावर सुनावणी दरम्यान पीठानं हा निर्णय राखून ठेवला ओला आणि उबेर सारख्या मोबाईल एपद्वारे संचलित टॅक्सी सेवांच्या नियमनासाठी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत न्यायमूर्ती एस ए बोबडे न्यायमूर्ती आर सुभाष रेङ्डी आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरकारला हे निर्देश दिले यासाठी आवश्यक असल्यास कायद्यात सुधारणा करण्याची सूचनाही न्यायालयानं केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मध्यकर पिचड आमदार शिवेंद्रराजे भोसले वैभव पिचड संदिप नाईक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामधे प्रवेश केला मुंबईत गरवारे क्लब इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं आघाडीतल्या इतक्या लोकांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपा आता स्वबळावर लढणार अशा बातम्या येऊ लागल्या मात्र आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच लढणार आहोत असं मुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी काँप्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादीचे तीन आमदार आणि काँप्रेसचा एक आमदार आज आपापले पक्ष सोडून भाजपात गेले त्या पार्क्षभूमीवर ही भेट महत्त्वाची होती मात्र या भेटीत फक्त निवडणूक तयारीविषयी चर्चा झाली अशी माहिती थोरात यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे

या संदर्भात परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक काल घेण्यात आली शेतात उभारल्या जाणाऱ्या उच्च वीज दाब तारा आणि खांबांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाकडे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्यसभेचं लक्ष वेधलं असे टॉवर आणि तारांमुळे शेतकऱ्यांना त्या भागातून उत्पन्न घेता येत नाही यासाठी शासनानं पिकांचा अंदाज घेऊन त्या दरानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली

या घटनेत प्रशांत बागल नावाचा बँक ग्राहक ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शैतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारनं गावोगावी शिबिरांचे आयोजन करावं अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत पिकांचं प्रचंड नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिलेली नसल्याचे बहुतांश शैतकऱ्यांचे म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलं सातारा तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला पुणे बंगळुरू महामार्गावर काशीळ गावानजिक हा अपघात झाला कर्नाटकातून मुंबईकडे जाणारी भरधाव गाडी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळून हा अपघात झाला मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली नाशिक शहरातील आनंदवल्ली जवळील भागात एका शाळकरी मुलाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडुन मृत्यू झाला

यासंदर्भात पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी कट खून खुनाचा प्रयत्न आणि धाकधकटशा दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे उत्तर प्रदेश सरकारच्या शिफारशीवरुन केंद्र सरकारनं कालच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवला होता मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत पश्विम उपनगरात आज सकाळपासूनच पावसाचा लपंडाव सुरू होता रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर कोसळणा या मुसळधार पावसाचा जोर आज काहीसा ओसरला आहे मात्र अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात वाढ होत आहे जिल्ह्यातील आळंदी वालदेवी आणि भावली ही तीन मध्यम धरणे शंभर टक्के भरली आहेत

दरम्यान आज जुन्या नाशकातील तांबट लेन येथील दोन जुन्या धोकादायक वाड्यांचे भाग कोसळले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही धुळे शहरासह जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस बरसत आहे

जलप्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे

कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असुन पंचगंगा नदीनं शारा पातळी ओलांडली असुन राधानगरी धरणाचे तीन दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले

केरली ते केरले या रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे ब्लडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात सर्वत्र नद्या नाले ओढे दथडी भरून वाहत आहेत

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आज दृपारी पाऊस थांबल्यानंतर पूर्वपदावर येऊ लागले आहे भामरागड शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे मात्र पुर आल्याने आरमोरी कढोली वैरागड हा मार्ग बंद झाला आहे

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी पशू उपचार आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवाव्यात अशा सुचना ठाणे जिल्हा परिषद पशूसंवर्धन आणि दृग्धशाळा समितीचे सभापती किशोर जाधव यांनी दिल्या आहेत येत्या दोन दिवसांत कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ब याच ठिकाणी तर मराठवाड़यात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात राज्यात किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे असा ध्वाारा हवामान विभागानं दिला आहे